त वीज प्रवठा खंडीत प्रकरणी ऊर्जामंत्री डॉ नितीन राऊत यांचे विधानसभेत निवेदन सादर

याप्रकरणाची प्राथमिक चौकशी स्थानिक महिला वैद्यकीय अधिकाऱ्यांमार्फत केली त्यात विनयभंगाचा प्रयत्न झाल्याच्या आरोपात प्रथमदर्शनी तथ्य आढळल्यानं आरोपी डॉक्टरला बडतर्फ केलं आहे याप्रकरणाची सखोल चौकशी करुन अहवाल आल्यानंतर प्ढची कारवाई केली जाईल असं त्यांनी सांगितलं यावर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी सरकारवर टीकास्त्र सोडलं महिलांवर रोज अत्याचार होत असून कोविड सेंटर साठी मार्गदर्शक तत्वं जाहीर करण्याची मागणी त्यांनी केली उद्धव ठाकरे कोरोनाविरुद्वच्या कठीण लढ्याला महाराष्ट्र समर्थपणे सामोरे जात असतांना विकास कामांना देखील वेग दिला असून आरोप प्रत्यारोप बाजूला ठेऊन महाराष्ट्र समद्ध करण्यासाठी एकत्र येऊया असे आवाहन म्ख्यमंत्री उद्वव ठाकरे यांनी केले

थेट ग्ंतवणूक मी जबाबदारमोहीम विकेल ते पिकेलया योजनानविषयी त्यांनी माहिती दिली शेतकऱ्यांना दिवसा वीज देण्यासाठी सौर कृषी वीज पंपाची योजना मोठ्या प्रमाणात राबवणार आहोत असेही त्यांनी सांगितले

विधीमंडळात अहवाल सादर झाल्यानंतर पत्रकार आणि अभ्यासकांसाठी हा अहवाल अर्थ आणि सांख्यिकी संचालनालयाच्या संकेतस्थळांवर उपलब्ध होणार आहे दरवर्षी राज्य विधानमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात अर्थसंकल्प मांडण्यापूर्वी एक दिवस अगोदर महाराष्ट्राची आर्थिक पाहणी हे प्रकाशन विधानमंडळाच्या दोन्ही सभागृहात सादर केले जाते यंदाच्या वर्षी सर्व अर्थसंकल्पीय प्रकाशने डिजीटल स्वरुपात उपलब्ध करुन देण्याचा निर्णय झाला आहे

केंद्रीय कामगार आणि रोजगार मंत्रालायाचा स्वतंत्र प्रभार असलेले राज्यमंत्री संतोष क्मार गंगवार या बैठकीच्या अध्यक्षस्थानी उपस्थित होते

सरकारच्या राजपत्रात व्याजदर अधिकृतपणे सूचित केल्यानंतर ईपीएफओ ग्राहकांच्या खात्यात व्याजदराची रक्कम जमा केली जाईल

कंपाऊंडिंगसह उच्च ईपीएफ व्याज दरामुळे ग्राहकांच्या नफ्यात महत्त्वपूर्ण फरक पडतो जळगाव घटना जळगाव येथील महिला वसतीगृहासंबंधी घटनेची सहा वरिष्ठ महिला अधिकाऱ्यांमार्फत चौकशी करण्यात आली असून त्यात तथ्य नसल्याचा अहवाल दिला असल्याचे गृहमंत्री अनिल देशम्ख यांनी आज विधानसभेत सांगितले गृहमंत्री म्हणाले काल या महिला वसतीगृहाबाबत वृत्त प्रकाशित झाल्याने त्याचबरोबर विधानसभेत सदस्यांनी मुद्दा उपिस्थत केल्यानंतर चौकशीसाठी नेमलेल्या सहा महिला अधिकाऱ्यांनी या वसतीगृहातील महिलांशी चर्चा केली

तक्रारदार महिलेची मानसिक स्थिती बरोबर नसल्याचे निदर्शनास आल्याचे त्यांनी सांगितले

तक्रारदार महिलेच्या तक्रारीत तथ्य आढळून आले नाही असा अहवाल या महिला अधिकाऱ्यांनी दिल्याचे ग़हमंत्र्यांनी सांगितले

नितीन राऊत यांनी आज विधानसभा आणि विधानपरिषदेत केले

व्ही वाहिन्यांमध्ये बिघाडामुळे तसेच मुंबईस्थित वीज निर्मितीचे प्रमाण कमी असल्यामुळे मुंबई महानगराचा विद्युत प्रवठा खंडित झाला या प्रकरणाची राज्य शासनाने गंभीर दखल घेऊन या घटनेची सखोल चौकशी करण्यासाठी ऊर्जा विभागांतर्गत तांत्रिक समितीची स्थापना केली

तथापि त्याकडे लक्ष देण्यात आले नाही ही बाब सायबर हल्ला झाल्याची शक्यता दर्शवतात विदेशातील विशेषतः संशयास्पद आणि ब्लॅकलिस्टेड असलेल्या इंटरनेट प्रोटोकॉल एड्रेसवरुन राज्य भार प्रेषण केंद्राच्या सायबर सर्वरमध्ये लॉगईन करणे यंत्रणा हॅक करणे यंत्रणेस विघातक ठरतील या प्रकारचे प्रयत्न वारंवार केले असल्याचे निदर्शनास आले आहे या अहवालांमध्ये मुंबई पारेषण यंत्रणेचे सक्षमीकरण करणे अत्याध्निक तंत्रज्ञानाचा अवलंब करणे इत्यादी शिफारशी करण्यात आलेल्या आहेत घरक्ल शासनाच्या महत्वाकांक्षी महाआवास अभियानांतर्गत सर्व योजनेतील अपूर्ण घरकूल तातडीने पूर्ण करून घरक्ल योजना मिशन मोडवर पूर्ण करा असे निर्देश भंडारा जिल्ह्याचे जिल्हाधिकारी संदीप कदम यांनी यंत्रणांना दिले

स्फोटके गोंदिया जिल्याच्या केशोरी पोलिस ठाण्याच्या हद्दीत येणाऱ्या सोयगावटोली गावच्या जंगलात नक्षल वाद्यांनी पेरून ठेवलेले स्फोटक साहित्य शोधून कट उधळून लावला आहे

यावेळी कारखान्याच्या आत कामावर असलेल्या कामगारांना सुरक्षित बाहेर काढण्यात यश आले आहेत या आगीवर नियंत्रण मिळविण्यात बऱ्यापैकी यश आले असून यात कुठलीही जीवित हानी झाली नाही मात्र या आगीत कारखान्यातील साहित्य आणि मोठ्या प्रमाणात कापूस जळून खाक झाल्याने आर्थिक न्ुकसान झाले आहे

एपिक एप भारत निवडणूक आयोगाव्दारा ज्या मतदाराने त्याचा एकल मोबाईल क्रमांक नोंदविलेला आहे

नागप्र विभागीय रेल्वे व्यवस्थापक मनिंदर उप्पल यांच्या दिशानिर्देशात दक्षिण पूर्व मध्य रेल्वे नागपूर मंडळाने वाणिज्य आणि परिचालन विभाग यांनी अनेक योजना आणि माध्यमांच्या समन्वयाने व्यापा यांना रेल्वेदवारे जास्तीत जास्त वाहतूक करण्यास प्रवृत्त केले कृषी ऊर्जा महावितरणचे कृषी ऊर्जा धोरण शेतकऱ्यांना थकबाकीमुक्त करणारे असून या योजनेचा जास्तीत जास्त लाभ घेण्याचे आवाहन जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे यांनी केले महावितरणच्या वतीने संपूर्ण राज्यात कृषी ऊर्जा पर्व राबविण्यात येत आहे यात महाकृषी ऊर्जा धोरणाचा मोठ्या प्रमाणात प्रसार करण्यात येत आहे या पर्वाच्या माहिती प्स्तिका आणि पोस्टर्सचे विमोचन जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे यांच्या हस्ते करण्यात आले त्यावेळी ते बोलत होते राष्ट्रीय स्रक्षा सप्ताह राष्ट्रीय सुरक्षा दिनानिमित्त शहरात होणाऱ्या द्र्घटना आणि त्यापासून बचाव करण्याकरीता आवश्यक सुरक्षा साधनांची माहिती जनजागृतीच्या माध्यमातून नागरिकांना देण्यासाठी राष्ट्रीय सुरक्षा सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे

नागपूर महानगरपालिकेच्या अग्निशमन आणि आणीबाणी सेवा विभागाच्या वतीने आज राष्ट्रीय स्रक्षा दिना निमित्त आकाशवाणी चौकातून नागपूर महानगरपालिका म्ख्यालयापर्यंत सायकल रॅली काढण्यात आली या रॅलीमधे स्मार्ट सिटीच्या म्ख्य कार्यकारी अधिकारी भ्वनेश्वरी एस

केंद्रीय गृहनिर्माण आणि शहरी व्यवहार राज्यमंत्री हरदीपसिंग प्री यांनी आज नवी दिल्लीत ही घोषणा केली

त्यातून बंगळरू शहर पहिल्या क्रमांकावर असून प्णे आणि अहमदाबाद अन्क्रमे द्सऱ्या आणि तिसऱ्या क्रमांकावर आहेत